कर्मचारी निवड आयोग रेल्वे भरती मंडळ आणि बँकींग कर्मचारी निवड संस्था आयबीपीएस या संस्थांमधील भरतीसाठी ही चाळणी परीक्षा असणार आहे यामुळे भरती प्रक्रिया अधिक सुलभ होईल ही परीक्षा उत्तीण झाल्यावर उमेदवार कोणत्याही एका भरती यंत्रणेकडे किंवा एकाच वेळी विविध यंत्रणांकडे उच्चस्तरीय परीक्षा देण्यासाठी अर्ज करु शकतील परीक्षेसाठी प्रत्येक जिल्ह्यात किमान एक परीक्षा केंद्र असणार आहे

कमाल वयोमयादेच्या अटीपर्यंत उमेदवारांना त्याच्या इच्छेन्सार कितीही वेळा ही परीक्षा देता येईल अनुसूचित जातीजमाती आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी सध्या असलेल्या वयोमर्यादेबाबतची शिथिलता या परीक्षेलाही लागू राहील या परीक्षेत उमेदवारांना मिळालेले गुण हे तीन वर्षापर्यंत ग्राह्य धरले जातील

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल दिल्लीत समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांना ही माहिती दिली

कृषी मूल्य आणि दर आयोगाच्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचं जावडेकर यांनी सांगितलं

राज्याचे मुख्य सचिव संजय क्मार यांनी काल या परवानगीचे आदेश जारी केले आजपासून बससेवा सुरू करण्याचा राज्य परीवहन महामंडळाचा प्रयत्न असल्याचं महामंडळाचे उपाध्यक्ष तसंच व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितलं मार्च महिन्यात लागू झालेल्या टाळेबंदीपासून बससेवा बंद होती

सध्या फक्त एसटी बसच्या माध्यमातूनच आंतरजिल्हा प्रवासाला परवानगी असून खासगी वाहनांना मात्र पूर्वीप्रमाणे ई पाससह आवश्यक परवानगी घ्यावी लागणार असल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे या प्रवासासाठी महामंडळाकडून मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील त्यांचं पालन करणं प्रवाशांना बंधनकारक असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआय मार्फत तपास करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत या प्रकरणाच्या तपासात महाराष्ट्र पोलिसांच्या कार्यक्षेत्राला मर्यादा असल्याचं सांगत या प्रकरणाचे सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवावेत तसंच तपास कार्यात सीबीआयला सहकार्य करावं असे निर्देशही न्यायालयानं महाराष्ट्र पोलिसांना दिले आहेत या प्रकरणी आणखी काही गुन्हे दाखल असल्यास त्यांचा तपासही सीबीआयकडूनच केला जाईल असं न्यायालयानं नमूद केलं आहे या प्रकरणाच्या तपासात मुंबई पोलीस काही गैर करत असल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसून येत नसलं तरीही बिहार पोलिसांना तपासात केलेल्या आडकाठीमुळे मुंबई पोलिसांच्या प्रामाणिक तपासाबाबत संशय निर्माण झाल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते पिकांना हमी नव्हे तर हमखास भाव मिळावा अशा पद्धतीने पीक उत्पादनाचं नियोजन करावं त्याचबरोबर विभागवार पिकांचं नियोजन करून ज्या पिकांना बाजारपेठ आहे तेच पिक घेतलं पाहिजे अशा पद्धतीनं नियोजन करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली

याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला संरक्षण दलातले शौर्य पदकधारक सेवा पदकधारक यांना तसंच त्यांच्या विधवा किंवा त्यांच्या अवलंबितांना त्यांच्या वापरात असणाऱ्या एका निवासी इमारतीस ग्रामपंचायत मालमत्ता करातून माफी देण्याची तरतूद सध्या आहे आता ही तरतूद व्यापक करुन राज्यातल्या सर्व आजी माजी सैनिकांना लागू करण्यात आल्याचं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं

तसं पत्र पवार यांनी पंतप्रधानांना लिहिलं असून हे पत्रं त्यांनी द्विटरवर प्रकाशित केलं आहे सहकारी बँका रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली आणण्याच्या पंतप्रधानांच्या घोषणेचं आपण स्वागत केलं कारण मध्यम वर्गाच्या हितरक्षणाच्या द्रष्टीनं हे महत्त्वाचं पाऊल आहे मात्र सहकारी बँकांची स्थिती इतर बँकांपेक्षा वाईट आहे आणि त्यातले घोटाळे रोखण्यासाठी त्यांचं खाजगीकरण केलं पाहिजे ही समजूत खोडून काढली पाहिजे असं पवार म्हणाले सहकारी बँकिंग क्षेत्रं हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे त्यामुळे त्यांचं अस्तित्व सहकारी बँका म्हणूनच जपलं पाहिजे असं आपल्याला प्रामाणिकपणे वाटतं असंही पवार यांनी नमूद केलं आहे

गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्रालयानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे याअंतर्गत पंतप्रधान प्रस्कारप्राप्त निवडक लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत

औरंगाबाद शहर आणि परिसरात काल दपारनतर मुसळधार पाऊस झाला नांदेड जिल्ह्यात काल संध्याकाळी जोरदार पाऊस झाला भोकर शहराजवळ सीताखंडी जवळ पर्यायी रस्त्यात दोन कंटेनर फसल्यामुळे नांदेड भोकर वाहतूक ठप्प झाली होती परभणी जिल्ह्यातल्या अनेक भागात काल संध्याकाळनंतर मुसळधार पाऊस झाला यवतमाळ जिल्ह्यातल्या ईसापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या पेनटाकळी धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे पैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे यामुळे नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यात पैनगंगा नदी काठच्या लोकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे

एका दिवसात रुग्ण सापडण्याचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे

त्यांचा पार्थिव देह काल सकाळी मुंबईत आणून सायंकाळी वर्सोवा इथल्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता

विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग आणि विशेष मागासवर्ग समाजाचे प्रतिनिधी पारंपरिक वेशभूषेत या आंदोलनात सहभागी झाले होते

अस्मिता कांबळे यांनी सांगितलं

ज्यांच्याकडे अस्मिता योजनेचे कार्ड आहेत या सर्व मूलींसाठी आपण मोफत पॅड उपलब्ध करून देणार आहोत स्वयं सहाय्यता गटांच्या साठी रोजगाराची निर्मिती करण्याच्या उद्देशाने आपण आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी सुध्दा अशा एखाद्या कारखान्याची उभारणी करण्यासाठीही प्रयत्नशील आहोत आगामी काळात जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात हे सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणं आणि त्याचा गावागावतल्या महिलांना वापर करण्यासह मासिक पाळी व्यवस्थापन महिलांसाठी रोजगार निर्मिती यावर उस्मानाबाद जिल्हा परिषद भर देणार आहे

तसंच खाजगी कोविड रुग्णालयांना तत्काळ दरपत्रक रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावण्याबाबत आदेश काढावेत अशी मागणीही पक्षानं दिलेल्या निवेदनात केली आहे

या काळात नागरीकांनी योग्य सहकार्य केलं असून कुठेही बळाचा वापर करावा लागला नाही असं सांगून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी नागरिकांचे आभार मानले

कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू झाल्यानं शेतकरी व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे

सोलापूर विभागात आठ रेल्वे स्थानकांना हे मानांकन जाहीर झालं आहे राष्ट्रीय हरित लवादाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सोलापूर विभागात आतापर्यंत एकूण नऊ रेल्वे स्थानकं पर्यावरण व्यवस्थापन प्रणालीत सर्वात्कृष्ट ठरली आहेत

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आढावा बैठकीत त्या काल बोलत होत्या